राज्यात गोवर रुबेला बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात बळावला असल्यानं सर्व लहान बालकांना या आजारावरील लस उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी आमदार अमीन पटेल कुणाल पाटील आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली

भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँका आणि बिगर बँकेंग वित्त संस्थांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर एक नवीन अध्यपुरु केला आहे ग्राहकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करणं हा यामागचा उद्देश आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल तक्रार व्यवस्थापन प्रणाली सॉफ्टवेअर असिचा शुभारंभ केला या ऍपमुळे तक्रारदाराला आपल्या तक्रारीवर होत असलेल्या कारवाईबाबत माहिती मिळेल त्यामुळे पारदर्शकता वाढेल तसंच लोकपालांच्या निर्णयाविरोधातही ऑनलाईन अपिल दाखल करता येईल असं दास यांनी सांगितलं

रायगड जिल्ह्यातल्या आठ ग्रामपंचायतींपैकी तीन भाजप तीन शिवसेना तर दोन ग्रामपंचायती शेकापनं जिंकल्या आहेत

उरण तालुक्यातल्या गोवठणे आणि आवरे शिवसेनेनं पेणमधील रावे पनवेलमधील कराडे खुर्द आणि जांभिवली या पंचायती भाजपानं जिंकल्या आहेत

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप यांची युती होती तर अनेक ठिकाणी शेकाप राष्ट्रवादी काँप्रेस हे पक्ष एकत्र लढत होते आठपैकी सहा पंचायती जिंकून युतीनं आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे रायगड जिल्ह्यातल्या पाताळगंगा नदीत बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना काल संध्याकाळी सहाच्या सुमाराला घडली पिंपरी चिंचवड ला राहणाऱ्या या मुली मामांकडे आल्या असताना काल संध्याकाळी खेळण्यासाठी पातळगंगा नदीच्या पाण्यात उतरल्या परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या दोघी पाण्यात वाडून गेल्या दोघींचे मृतदेह मिळाल्याची माहिती खोपोली पोलिसांनी दिली

त्यावेळी ज्यांनी निर्भिडपणे आणीबाणीला सर्व शक्तीनिशी विरोध केला त्या सर्व थोर व्यक्तींना आज देश नमन करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे हुकुमशाही वृत्ती देशाच्या लोकशाही मुल्यांपुढं पराभूत झाल्या होत्या असंही मोदी यांनी म्हटलं आहे

गोवा मुक्ती आंदोलनातले सेनानी मोहन रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं

हवामान खात्याच्या अधिका यानं पूण्यात वृत्तसंस्थेला ही माहिती दिली